ते शिर्डी क्रिं साई बाबांच्या दर्शनासाठी आले होते दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते

राज्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक नुकतच राज्याच्या दौ यावर आलं होतं तसंच काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली क्वें प्रधानमंत्र्यांचे प्रधान सचिव नुपेंद्र मिस्रा यांची भेट घेतली

वार्षिक जीएसटी परतावे भरायची मुदत केंद्रीय अर्थमंत्रालयानं तीन महिन्यांनी वाढवली आहे

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क विभागानं आज निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे

धुळे आणि अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे ध्रळे महापालिकेत भारतीय जनता पार्टीविरुद्ध लोकसंग्राम काँप्रेस राष्ट्रवादी काँप्रेस आघाडी शिवसेना आणि तिर सर्व पक्ष असा सामना आहे

त्याठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तक्ति केला जाणार आहे

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत

दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी मतमोजणी होणार आहे

भारतीय नौदल आज पाणबूडी दिवस साजरा करत आहे

एन एस कलवरी ही देशाची पहिली पाणबुडी भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली होती त्यानिमित्त हा दिवस साजरा करण्यात येतो

एन एस कलवरी सेवेतून निवृत्त झाली ओदिशामध्ये भूवनेश्वर छिं सुरू असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज भारताची लढत क्विंडाशी होत आहे क गटाच्या या अंतिम साखळी सामन्यात अव्वल स्थान कायम राखण्यासाठी आणि उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश करण्यासाठी निर्णायक विजय मिळवण्याचा यजमानांचा प्रयत्न असेल या गटात भारत आतापर्यंत अपराजित राहिला आहे

त्यानंतर चेतेश्वर पुजारानं कर्णधार विराट कोहलीच्या साथीनं धावसंख्येला आकार दिला मात्र खेळ संपायला काही वेळ असताना विराट कोहली बाद झाला

लसीकरणानंतर मुलांना काही त्रास झाल्यास पालकांनी घाबरून न जाता आरोग्य केंद्रामध्ये आपल्या बालकांना घेऊन जावं असं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केलं आहे लसीकरणाआधी मुलांना नाश्ता किंवा जेवण द्यावं तसंच लसीकरण केल्यानंतर दोन तास मुलांना वद्यक्कीय पथकांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे परभणी शहरात पोलीस अधीक्षक कार्यालयाशेजारी असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या गोदामाला आज पहाटे आग लागल्यामुळे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं या आगीत पंचायत समितीची महत्वाची कागदपत्रं जळल्याची माहिती मिळाली आहे सकाळी दहा वाजेपर्यंत ही आग धुमसत होती मराठवाड्यातलं किमान तापमान काल सरासरीपेक्षा खूपच अधिक होतं मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातलं रात्रीचं तापमानही बरंच वाढलं होतं दक्षिण कोकणात ते काहीसं अधिक होतं